आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी सांगितलं की आकाशवाणी हे सर्वात मोठं जनमाध्यम असल्यानं हे एक सकारात्मक आणि स्वागतार्ह पाऊल आहे देशातल्या पन्नास टक्के लोकांपर्यंत आकाशवाणीचं एफ एम प्रसारण पोचतं असं राठोड म्हणाले सरकारच्या कथित कामगारविरोधी धोरणांच्या आणि एकतर्फी सुधारणांच्या विरोधात कामगार संघटनांनी पुकारलघी दक्षियापी संप आज सुरु झाला असम मधीलय कर्नाटक मणिपूर बिहार राजस्थान गोवा पंजाब झारखंड छत्तिसगड हरयाना या राज्यांमधीी संपाचा प्रभाव विशस्त्विनं जाणवत असल्याचं आयटकच्या सरचिटणीस अमरजीत कौर यांनी वृत्तसंस्थछी सांगितलं

विद्यार्थी आणि शस्क्रिरी वर्गाचाही पाठिंबा या संपाला आह असा दावा त्यांनी कला